जम्मू काश्मीरमधील पहिल्याच जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर

मंत्रीमंडळानं यासह घेतलेल्या इतर निर्णयांची माहिती देणारा हा वृत्तांत चित्रपट प्रभाग चित्रपट उत्सव महासंचालनालय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि भारतीय बाल चित्रपट संस्था यांचं विलिनीकरण राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये करण्यात येणार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती देताना सांगितलं या संस्थांची संपत्ती आणि कर्मचारी यांचं स्थानांतरण आणि सर्व संचालनाबाबत दोन सल्लागार सल्ला देतील या निर्णयाचं भारतीय उद्योग परिसंघासह चित्रपट उद्योगातील निर्माते दिग्दर्शक अभिनेता यांनी स्वागत केलं आहे भारतात डीटीएच सेवा पुरविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांमध्ये केलेल्या सुधारणांना देखील केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली

परवाना शुल्क तिमाही संकलित केलं जाईल आणि डीटीएच परिचालकांच्या दरम्यान पायाभूत सुविधा सामायिक करण्यात येतील असं जावडेकर यांनी सांगितलं

या योजनेतील केंद्राची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरण स्वरुपात दिली जाईल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

भारत आणि इस्रायलनं संयुक्तपणे विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची ही लष्करासाठी तयार केलेली आवृत्ती होती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या चाचणीबद्दल डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं देशांतर्गत विकसित प्रगत शस्त्र यंत्रणांच्या बाबतीत भारतानं उच्चस्तरीय क्षमता प्राप्त केली असल्याचं सिंग म्हणाले पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दृकश्राव्य कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा दुसरा हप्ता जारी करणार आहेत

या कार्यक्रमात पंतप्रधान सहा राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून शेतकरी कल्याणार्थ राबवण्यात येणाऱ्या अन्य उपाय योजनांबाबत आपले अनुभव हे शेतकरी सांगणार आहेत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत तीन हप्त्यात प्रदान करण्यात येते ही रक्कम लाभार्थ्याच्या थेट खात्यात जमा होते

प्रधानमंत्री किसान सम्मान निधीच्या दुसऱ्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांच्या मदतीत एवढीच रक्कम मध्यप्रदेश सरकार देखील देणार आहे

योग्य आणि व्यापक स्वरूपातल्या चाचण्या तसंच रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचं धोरण आदी गोष्टींमुळे कोरोनामुक्तीचं प्रमाण जास्त असून मृत्यूचं प्रमाण कमी झालं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे

आरोग्य मंत्रालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी नवी प्रमाणित कार्यपद्धत जाहीर केली आहे

सर्वेक्षण आणि प्रतिसाद नोंदवण्यासाठी या नव्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे

वेगाने संक्रमित होणारा हा विषाणू युवकांमध्ये अधिक प्रमाणात पसरल्याचं निरीक्षण आहे

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहयोगाने ही स्पर्धा आयोजित केली असून स्टार्टअप्सकडून प्रवेशिका मागवल्या आहेत

यामध्ये वित्तीय आणि भांडवली बाजारपेठा आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकास पाणी आणि स्वच्छता कामगार आणि श्रमजीवी संघटना उद्योग सेवा आणि व्यापार पायाभूत सुविधा आणि कृषी प्रक्रिया उद्योग उद्योजक आणि अर्थतज्ञ यांचा समावेश होता या सदस्यांनी वित्तीय धोरण कर निर्धारण बाँड बाजारपेठा विमा पायाभूत सुविधांवरील खर्च आरोग्य आणि शैक्षणिक अंदाजपत्रक सामाजिक संरक्षण कौशल्य विकास जल संवर्धन स्वच्छता मनरेगा यासह विविध मुद्यांवर अनेक सूचना केल्या सार्वजनिक वितरण व्यवस्था व्यवसाय सुलभता उत्पादकतेशी निगडीत गुंतवणूक योजना निर्यात नवोन्मेष हरित वृद्धि ऊर्जेची प्रदूषण विरहित स्रोत आणि वाहनं या विषयांबद्दलही वित्तमंत्र्यांना सूचना करण्यात आल्या

पुढील वित्त वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना या सर्व सूचनांचा काळजीपूर्वक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी सहभागींना दिलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे आंध्र प्रदेश सधारणा आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक सुधारणा राबवण्यात पुढाकार घेतला आहे

राज्यांनी नागरिकांशी संबंधित सुधारणा लागू कराव्यात या दृष्टीनं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं अतिरिक्त उचल घेण्याच्या मंजुरीची सांगड या सुधारणांशी घातली आहे

त्यापैकी निम्मी उचल राज्यात नागरिकांशी संबंधित सुधारणा लागू केल्यानंतर मिळणार आहे एक देश एक रेशन कार्ड यंत्रणा उद्योग सुलभीकरण सुधारणा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था सेवा सुधारणा आणि ऊर्जा क्षेत्र सुधारणा या चार सुधारणा केंद्रानं निश्वित केल्या आहेत आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांनी शहरी स्थानिक संस्थांमध्ये सुधारणा लागू केल्यानं त्यांना अतिरिक्त उचल घेण्याची मुभा मिळाली आहे या सुधारणांमध्ये या संस्थांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणं आणि सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि सांडपाणी व्यवस्थेचा दर्जा वाढवणं यांचा समावेश आहे

विज्ञान साहित्य उत्सव पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि सूचना संस्था तसंच विज्ञान भारती या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने काल आंतरराष्ट्रीय विज्ञान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे

उत्तरप्रदेश सरकार उत्तरप्रदेश सरकारनं प्रयागराज मधील फालपूर इथल्या खतांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे या दुर्घटनेत दोघां कामगारांचा मृत्यू झाला असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत तामिळनाड् तमिळनाडू सरकारने बैलांशी निगडीत लोकप्रिय जल्लीकडू खेळाला काही अटींसह पुढील वर्षापासून परवानगी दिली आहे सरकारच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून खुल्या जागेत सामावू शकणाऱ्या प्रेक्षक संख्येच्या निम्म्याच लोकांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे कोविड विषयक सर्व मानकांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार